दाखल प्णे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात पुणे पोलिसांनी मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक अवैध असल्याचं सांगत त्यांना तात्काळ सोडून देण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयानं दिले न्यायालयानं काल तेलतूंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती

मानव विकास कार्यक्रमांतर्गत समाजातल्या अतिगरीब कर्ज पीडित महिलांना तसंच महिला आधारित कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस या नवीन उपक्रमाची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे मुंबईत आज बचतगटांच्या परिषदेत ते बोलत होते

औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी शासनानं भरीव निधीची तरतूद केली आहे जनसुधारणा होऊन जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली औरंगाबाद धिं आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते चित्रपट नाटक आणि मालिकेतल्या कामगारांचा असंघटित कामगार मंडळामध्ये समावेश करून त्यांच्या हक्कांसाठी त्वरित समिती स्थापन करणार असल्याची ग्वाही कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली मुंबईत आज चित्रपट नाटक आणि मालिकेत काम करणाऱ्या कामगारांच्या शिष्टमंडळानं आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निलंगेकर यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी

कांबळे यांना पाच लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे एका कर्मचा याचा विभागीय चौकशी अहवाल हवा तसा देण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी त्यांनी केली होती त्यांना बीड इथल्या शासकीय निवासस्थानी आज पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाई नंतर अप्पर जिल्हाधिकारी बी

कांबळे यांच्या नांदेड औरंगाबाद तळेगाव आणि बीड इथल्या निवासस्थानी छापे मारण्यात आले या कारवाईत महादेव महाकुंडे या कर्मचा यालाही अटक करण्यात आली आहे

एका हॅटेलला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी हॅटेल व्यावसायिकाकडून त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती पंढरपूर सोलापूर मार्गावर एसटीबस आणि मारुती कार यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये दोन पुरुष दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे पंढरपूरकडे जाणा या मारुती कारनं समोरुन येणा या एसटी बसला धडक दिल्यानं हा अपघात घडला

पी एस अधिकारी ऋषिक्मार शुक्ला यांची सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शुक्ला यांचा कार्यभार दोनवर्षाचा असेल प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षेतेखालील समितीनं शुक्ला यांच्या नियुक्तीला संमती दिली आहे शुक्ला यांनी मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिलं आहे

यामध्ये पाण्यात उतरणारी विमानसुध्दा कार्यान्वित करण्यात येतील अशी घोषणा हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी भागाला काल भूकंपाचे सौम्य धक्के बसले या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक पोचलं असून त्यांनी आपली कार्यवाही सुरु केली आहे

तर धानिवरी या गावात आणि आणखी एका ठिकाणच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत तसचं पोलिसांचं पथक रात्री गस्त घालणार असून त्यामुळे लोकांनां रात्रीच्या वेळी काही काही मदत लागली ती पोहचवता येईल अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास धुळे धिं आज सकाळी प्रारंभ झाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील कान्हा रिजेन्सी धि या दोनदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे समेलनांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत

भावे साहित्य नगरीत आज संमेलनाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांच्याहस्ते संमेलनाचं उदघाटन झालं याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाच्यावतीनं जिल्ह्यात प्रवाशांच्या सुविधेकरीता दोन नवीन शिवशाही बससेवेला प्रारंभ करण्यात येत आहे यामध्ये शेगांव ते शिर्डी आणि मेहकर ते मुंबई या मार्गावरील बस सेवेचा समावेश आहे ही शिवशाही बससेवा शयनयान श्रेणीमधील असणार आहे गावांसाठी महत्वाचे असणारे पाणंद रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत त्याच अनुषंगाने पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते तळेगाव आणि शिवणी अल्या पाणंद रस्त्याच्या कामाचं भुमिपूजन आज करण्यात आलं परभणीत बनावट तंबाखू कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेनं कारवाई केली आहे

परभणी शहरात बनावट दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावरून त्यांनी ही कारवाई केली वाशिम जिल्ह्यात तोंडगाव फाट्यावर हिंगोलीहून वाशिमकडे येत असलेल्या तेलाच्या टँकरला आज आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलं तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून घोषणा झालेल्या नंद्रबार जिल्ह्यात तंबाखुमुकीची चळवळ व्यापक करण्यासाठी आज अनोखा उपक्रम राबवण्यात आला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आज नंदुखबार शहरातील तीस विद्यालयाच्या तब्बल चार हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी तंबाखु मुक्तीची शपथ घेतली निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक जातपडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून खोटे कागदपत्र सादर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील भटू गंजीधर पाटील याच्याविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या वेलिंग्टन अं होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असून तो या सामन्यात खेळेल असं भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे

या दरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही अंधेरी बोरिवली भाईदर वसई विरार या स्थानकातून चर्चगेटच्या दिशेनं येणाऱ्या गाड्या प्रभादेवी रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येतील अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे येत्या दोन दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे